त्यामुळे या घरांना दिवाळीचा आनंद घेता आला नाही अशा कुटुंबीयांसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिवाळी फराळाची भेट घरपोच पाठवली त्यांच्यासाठी खास पत्र लिहून त्यांचं सांत्वनही मोहोळ यांनी केलं आहे दीपावली उत्सवाची आपली परंपरा या कुटुंबीयांनाही जपता यावी आणि दुःख मागे सारून त्यांना नव्यानं आयुष्याची घडी बसवायला आपली मदत व्हावी आणि ते एकटे नाहीत ही भावनाही त्यांच्या मनात निर्माण करण्याचा हा माझा प्रयत्न आहे असं ते म्हणाले कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्यानं सारसवाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय आज महापालिकेच्या उद्यान विभागानं घेतला तसंच शहरात सुरू करण्यात आलेल्या इतर उद्यानांमध्येही नियमांचं पालन होत नसल्याचं दिसून आल्यास तीही उद्यानं बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे याधीही म्हणजेच पहिल्या टप्प्यात जेव्हा उद्यानं खुली केली होती तेव्हाही नागरिक नियम मोडत असल्याचं दिसून आल्यामुळे ती बंद करण्यात आली होती त्यातून लोकांनी काही धडा घेतलेला दिसत नाही म्हणूनच दुसऱ्यांदा उद्यानं बंद करण्याची पाळी पालिकेवर येते आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल आता जाहीर झाला आहे

विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणींचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून त्यांची फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत असल्याचं वृत्त हिंदुस्तान संमाचारनं दिलं आहे

त्यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनी संस्थाचालक तज्ज्ञ पालक विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सूचना मागवल्या आहेत असं वृत्त हिंदुस्तान समाचारने आज दिलं आहे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचं संमतीपत्रकही सादर करावं लागणार आहे सुरक्षा उपाययोजना राबवण्याबाबत आवश्यक सोयी सुविधा प्रविण्यासाठी शाळांना मोठा खर्च करावा लागणार आहे त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत फारसं अनुकूल वातावरण नसल्याचं दिसून येत आहे

रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळवला जाईल परंतु पालकांनी पोर्टलवरही प्रवेशाचा दिनांक पाहन खातरजमा करून घ्यावी शाळेत गर्दी करू नये तसंच सोबत म्लांना घेऊन जाऊ नये अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने आज दिल्या आहेत

ऊसतोड मजुरांचं मुलाबाळांसह अख्खं कुटुंब काम करतं त्यांना फक्त दोनशे रूपये रोज मिळणार आहेत बिगाऱ्याला सुध्दा यापेक्षा जास्त पैसे मिळतात असं मत आमदार सुरेश धस यांनी आज व्यक्त केलं

दिवाळीनंतर दरवर्षी एक दिवस भाजीपाला बाजारातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात दिवाळीमुळे भाजीपाला बाजारात आज आवक कमी असली तरी मागणीही फारशी नसल्यानं मटार आणि शेवग्याच्या भावात दहा टक्क्यांची घसरण झाली तर इतर भाज्यांचे भाव स्थिर आहेत आज फळ बाजारात आवक चांगली असून डाळींब आणि सीताफळाच्या भावात वीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली

पाडव्यापासून मंदिरं खुली होणार असल्यानं आज फुलबाजारात उत्साहाचं वातावरण होतं

आज हवामान अंशतः ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत